ते तिथं शस्त्रपूजा करुन या विमानातून सफर करतील फ्रान्स हा भारताचा धोरणात्मक भागीदार आहे आणि ही भागीदारी कायम राहील असंही सिंग यांनी व्यक्त केलं भारताची फ्रान्सबरोबरची धोरणात्मक भागीदारी वृद्धींगत व्हावी या उद्देशानं सिंग यांच्या फ्रान्स भेटीकडं पाहिलं जात आहे मेक्रॉन यांच्या भेटीनंतर राजनाथ सिंग हे मेरींगना ॐ रवाना होतील भारतीय वायूदलाचा स्थापना दिवस आणि दस याच्या मुहूर्तावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते

लातूर पासून त्यांच्या प्रचारसभा सुरू होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पार्शिल यांनी काल मुंबईत दिली

सर्व उमेदवारांना काल चिन्हांचही वापि झाल्याची माहिती सहमुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काल चंदिगढ खं दिली

केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी गंगा आमंत्रण या अभियानाची सुरुवात केली

राज्यपाल सत्य मलिक यांच्या अध्यक्षतेखाली काल श्रीनगर क्वें झालेल्या सुरक्षा आढावा बैठकात हा निर्णय घेण्यात आला अधिकृत प्रवक्त्यांने दिलेल्या माहितीनुसार गेल्या सहा आठवड्यात जम्मू कश्मिरमधल्या सर्व सुरक्षा निर्बंध ह बेण्यात आले आहेत या बैठकीत राज्यापालांनी गट विकास परिषदेच्या निवडणूकांबाबतही सूचना दिल्या जम्मू आणि काश्मीर कायम केंद्रशासीत राहणार नाही तर तिथल्या सुरक्षाविषयक परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर जम्मू आणि काश्मिरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल केला जाईल असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हा कें आहे

त्यावेळी ते बोलत होते नागरिकांच्या हितासाठी काही निर्णय परिणामांची पर्वा न करता बेधडकपणे घ्यावे लागतात असं ते म्हणाले राष्ट्रीय नागरिक नोंदणी केवळ देशाच्या सुरक्षेसाठी नाही तर चांगल्या प्रशासनासाठीही आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचावा यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेकडे राजकीय नाही तर संवैधानिक दृष्टिकोनातून पाहिलं गेलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं भारताचे विकास सहकार्य हे निवडीच्या स्वातंत्र्यावर अवलंबून असून यात कोणतेही बंधन नाहीत अशी माहिती केंद्रिय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दिली भागीदारी देशांबरोबरचे भारताचे सहकार्य हे समानता परस्पर आदर आणि सार्वभौमत्वावर आधारित असून त्यात स्पर्धा अधिशर्ती नाहीत असंही ते म्हणाले ते काल नवी दिल्ली धिं भारतीय तांत्रिक आणि आथिंक सहकार्य क्षेत्रात पंच्चावन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते जगाच्या दक्षिण भागातले देश हे भारतासाठी महत्त्वाचे आहेत असंही ते म्हणाले

भारत आणि मेक्सिको यांच्यामधे परराष्टीय कार्यालयीन चर्चेची पाचवी फेरी काल नवी दिल्ली धिं पार पडली भारताचं प्रतिनिधीत्व पूर्वेकडील सचिव विजयसिंग ठाकूर यांनी केलं तर मेक्सिकोचं प्रतिनिधीत्व मेक्सिकोचे परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री ज्युलियन वेंचुरा वलेरो यांनी केलं या परिषदेत ड्रिपक्षीय सहकार व्यापार राजकारण आणि आर्थिक सहकार या विषयावर चर्चा झाली दोन्ही राष्ट्रांनी विकासासाठी निंरतर संवादाची गरज असल्याचं स्पष्ट केलं महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी काल राष्ट्रीय आणि प्रादेशिक ई मूल्यमापन केंद्राचं नवी दिल्ली क्षें उद्घाटन केलं

अमृतसर मधल्या मनावाला शिं केंद्रीय मनृष्य बळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी भारतीय व्यवस्थापन केंद्राच्या ञारतीचं भूमिपूजन केलं

महाराष्ट्रातल्या पीएमसी बँक घो क्रियाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं अलिबाग क्रिल्या एका अलिशान बंगल्यांवर धाड कली बावीस खोल्यांचा हा बंगला एच

या कंपनीचा प्रवर्तक वाधवान याच्याशी संबंधित आहे या धाडीत साठ को रुपयांचे दागिने एक व्यवसायिक जे विमान पंधरा मो उ गाड्या दीड को ी रूपयांच्या दोन मुदतठेवी आणि दहा को ी रूपयांची रोकड विकी संपत्तीही जप्त केली